नवी दिल्लीत हूनरहाट प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर देशाची संस्कृती परंपरा खाद्य संस्कृती संगीत वस्त्र हस्तशिल्प या क्षेत्रातल्या विविधतेचं दर्शन झाल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या तीन वर्षांपासून आयोजित होत असलेल्या या प्रदर्शनामुळे कलाकारांचं जीवन बदलून गेल्याचं ते म्हणाले अशा कलाकारांशी या प्रदर्शनाच्या माध्यमातून संवाद साधायला मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला जो देश फिट आहे तो नेहमीच हिट राहणार तेव्हा देशाच्या भौगोलिक विविधतेमुळे लोकांनी आपल्या जीवनाला धाडसाची साहसाची जोड द्यावी असा सल्ला त्यांनी दिला देशातल्या मुलांमधे आणि युवकांमधे विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयीची आवड सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं इस्रोनं सुरु केलेला युवा विज्ञानी अर्थात युविका कार्यक्रम प्रशंसनीय असून सरकारच्या जय जवान जय किसान आणि जय संशोधन या उद्दिष्टांशी समन्वय साधिणारा असल्याचं त्यांनी सांगितलं नवीन भारतातल्या महिला सर्व आव्हानांना तोंड देत समाजात सकारात्मक बदल घडवत असल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं प्रश्न जाणून घेण्याच्या पद्धतीवर वयाचा कोणताही परिणाम झालेला नसून माझे विचार अजूनही तरुणच आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांसाठी आयोजित युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर या कार्यक्रमात चर्चासत्र होणार आहे

बाबासाहेब आंबेडकर ज्या रेल्वे स्थानकावर उतरुन तडवळ्याच्या जिल्हा परिषद शाळेत आले होते तिथपर्यंत यात्रा काढून या संमेलनाला सुरुवात झाली आज या संमेलनात विविध विषयावर परिसंवाद कथाकथन आदी कार्यक्रमांसह समारोप सत्र होणार आहे

जालना जिल्ह्यातल्या परतूर इथल्या लालबहादूर शास्त्री विद्यालयातल्या परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाच्या पेपरसाठी नकला पुरवणाऱ्या आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे हिंदी विषयाची परीक्षा सुरू होताच काल एका शिक्षकानं मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून परीक्षा केंद्राबाहेर येऊन उत्तरे लिहिली तसंच या उत्तरांच्या छायाप्रती काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या हा प्रकार लक्षात आल्यावर पोलीस पथकानं छापा टाकून संशयितांची धरपकड सुरू केली या प्रकरणात शिक्षक दिनेश तेलगडसह एक पर्यवेक्षक आणि अन्य सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

भारताच्या इशांत शर्मानं पहिल्या डावात न्यूझीलंडचे पाच गडी बाद केले सांगलीत सांस्कृतिक कार्य विभागानं राज्यस्तरीय शाहिरी महोत्सव आयोजित केला आहे हा महोत्सव चार दिवस चालणार आहे राज्यातल्या प्रमुख शाहिरांना त्यासाठी आमंत्रित केलं आहे विशेष अधिकारी बबनराव यादव यांच्या हस्ते काल या महोत्सवाच उद्घाटन झालं शाहिरी ही महत्त्वाची लोककला असून तिचं जतन केलं पाहिजे अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली एनपीआर एनआरसीविरोधी ठराव घेऊन विधानसभेत मंजूर करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवर काल विनंती मोर्चा काढला

राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे या मागणीसाठी डोंगर तिठा इथं काल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विलास अवसरे यांच्यासह प्रकल्पाच्या समर्थकांनी आंदोलन केलं

जखमींना अधिक उपचारासाठी कणकवली शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे

प्रसिद्ध गुरू आणि विद्वान पंडित स

देशपांडे यांच्याकडे त्यांचं अभिजात संगीताचं शिक्षण झालं होतं अनेक नामवंत कलावंतांना त्यांनी संवादिनीची साथसंगत केली त्या काळात त्यांनी नाशिक म्युझिक सर्कलचीही स्थापना केली